कामगार संघटना नियोक्ता राज्य सरकारं कामगार क्षेत्रातले तज्ज्ञ वगैरे सर्व संबंधितांशी गेली सहा वर्ष सातत्यानं सल्लामसलत करून त्यांचे दृष्टीकोन आणि सुचना जाणून घेतल्यानंतरच त्या अनुषंगानं कामगार कायद्याच्या संहितेत तरतुदी करण्यात आल्या असल्याचं गंगवार यांनी या विधेयकांवर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं

पलानीस्वामी संसदेनं मंजूर केलेली तीन कृषीविषयक विधेयकं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापडी पलानीस्वामी यांनी म्हटलं आहे या विधेयकांमध्ये करण्यात आलेल्या तरतुदी समजून घेतल्या नसल्यानंच द्रमुक त्यांना विरोध करत आहे अशी टीकाही पलानीस्वामी यांनी काल मद्राई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केली शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची हमी भावानं यापुढेही विक्री करता येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे खासदार एस आर बालसुब्रमण्यम यांनी राज्यसभेत या विधेयकांवर झालेल्या चर्चेवेळी त्यावर टीका केली होती त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर पक्ष त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेईल असं ते म्हणाले पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे या राज्यांमधल्या कोविडच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत तसंच राज्यातल्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे

गेल्या सलग चार दिवसांत नव्यानं बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच प्रमाण जास्त असल्याचं भूषण यावेळी म्हणाले

व्ही के पॉल म्हणाले की एकंदर परिस्थिती नियंत्रणात असून अजूनही त्यासाठी निकराची लढाई सुरु आहे

नुकत्याच अधिसूचित करण्यात आलेल्या जिल्हा निवासी कार्यक्रमाबद्दल बोलताना डॉ पॉल म्हणाले की एम डी किंवा एम एस चं शिक्षण घेत असलेल्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांची नेमणूक अनिवार्य करण्यात आली आहे भारतीय वैद्यकीय परिषदेचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव म्हणाले की दुसर सेरो सर्वेक्षण पूर्ण झालं असून लवकरच त्याची माहिती दिली जाईल तर अनेक शहरं आणि जिल्ह्यांना सेरो सर्वेक्षण करण्यास प्रोत्साहन दिलं जात असल्याचं ते म्हणाले

अमेरिकेत कोविड मृत्यूंचं प्रमाण दर पाच बाधितांमागे एक इतकं आहे

मात्र बऱ्याच भाविकांना हे अंतर चालत पार करणं शक्य होत नसल्यानं दर्शन घेता येत नाही

भाविकांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सुचना नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी देवस्थान समितीला दिल्या होत्या त्याअनुषंगानं देवस्थाननं या हालचाली सुरू केल्या आहेत

त्याबद्दल भारतीय उद्योग महासंघ आणि अखिल भारतीय व्यापार मंडळ या संघटनांच्या सदस्यांनी जम्मू इथं राजभवनात सिन्हा यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे हे पॅकेज म्हणजे चांगली सुरुवात असल्याची प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातील या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे

काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीनं ही कारवाई केली आहे या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये एका हॉटेलचा तसंच व्यावसायिक आणि निवासी जागांचा समावेश आहे

ईडीनं याधीही त्याच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या

उभय देशातील स्टार्टअप्स आणि कंपन्यांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्याला गतीदेण्यासंदर्भातला हा करार आहे इस्रायलच्या स्टार्टअप नेशन सेंट्रल आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय उद्योजकता केंद्राच्या वतीनं या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या

भिवंडीच्या नारपोली भागातली जिलानी इमारत परवा पहाटेच्या स्मारास कोसळून ही दूर्घटना घडली होती या दूर्घटनेनंतर कोसळलेल्या इमारतीच्या जवळच असलेल्या इतर दोन इमारती भिवंडी निजामपूर महापालिकेनं रिकाम्या केल्या आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार